नवी दिल्ली इथं काल झालेल्या भारत अमेरिका दोनास दोन चर्चेनंतर परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन तसंच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ आणि संरक्षणमंत्री जेम्स मर्टिसही यावेळी उपस्थित होते कॉमकासा अर्थात संपर्क स्पर्धात्मकता आणि सुरक्षा करारावर दोन्ही देशांनी सह्या केल्या असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातली लष्करी भागिदारी अधिक मजबूत होईल असं अमेरिकेचे सरंक्षणमंत्री जेम्स मटिस यांनी सांगितलं वीज तसंच इथेनॉल जैवडिझेल सीएनजी मिथेनॉल आणि जैवइंधनासारख्या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या सर्व वाहनांना परवान्याच्या सक्तीतून वगळण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ते काल नवी दिल्ली इथं झालेल्या भारतीय वाहन उत्पादकांच्या वार्षिक परिषदेत बोलत होते वाहन उत्पादकांनी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या निर्मितीवर लक्ष द्यावं असं आवाहन गडकरी यांनी केलं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गतचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम पुरस्कार जाहीर झाले आहेत

आंध्र प्रदेशातल्या कर्नुल जिल्ह्यात एका चारचाकी गाडीला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला हे सर्वजण नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या वसूर तांडा इथले रहिवासी आहेत मृत सर्वजण एकाच कुटुंबातले असून ते तिरुपती इथं बालाजीच्या दर्शनासाठी जात असताना काल सकाळी हा अपघात झाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापुढं कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे ते काल कोल्हापूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते लोकसभा विधानसभा किंवा पदवीधर मतदार संघ यापैकी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं